आयुक्त डॉ संजीव कुमार यांचं आवाहन

पर्यन्त पूर्णपणे कार्यान्वित होणार

भ्से यांची माहिती

त्याअंतर्गत रात्रीची संचारबंदी हटवली आहे

मात्र त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रमाणित कार्यपद्धती जारी करेल त्याअंतर्गत दिलेल्या नियमांचं कठोर पालन बंधनकारक असेल शारीरिक अंतर आणि इतर नियमांचं पालन करुन स्वातंत्र्यदिन साजरा करायला परवानगी दिली आहे मेट्टो चित्रपटगृह नाट्यगृह प्रेक्षागार क्रीडागार सभागृह मनोरंजन केंद्र बार सामाजिक राजकीय क्रीडा मनोरंजनात्मक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक सोहळे आणि लोकांची एकत्र गर्दी होणारे इतर कार्यक्रमही बंदच राहतील

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला वंदे भारत मोहिमे अंतर्गतच मर्यादित स्वरुपात परवानगी दिली आहे नियमित विमान उड्डाणं सध्या न होता नंतर परिस्थिती न्सार टप्प्या टप्प्यानं सुरु होतील

प्रतिबंधितक्षेत्रांची यादी संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाईल राज्य सरकारनं मिशन बिगिन अगेनसाठी काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या

प्रतिबंधित क्षेत्रात मात्र लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी कायम असेल

मॉल्समधली चित्रपटगृहं फ्ड कोर्ट मात्र बंदच राहतील मात्र मॉल्समधली रेस्टॉरंट आणि फ्ड कोर्टचं किचन सुरू करायला तसंच खादयपदार्थ घरपोच पाठवायला मृभा दिली आहे

मात्र हे खेळ खेळताना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोर पालन करणही अनिवार्य असेल टॅक्सी आणि कॅबमध्ये चालक आणि तीन प्रवासी रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी तसंच द्रचाकीवर दोघांनाही हेल्मेट आणि मास्कसह प्रवासाची मुभा दिली आहे घराबाहेर पडताना मास्क वापरणं अनिवार्य राहील जलतरण तलाव बंदच राहतील देशात कोविड बाधितांची संख्या साडेपंधरा लाखांवर पोहोचली आहे

ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे

नागप्रात लॉक डाऊन लाग् होणार असल्याबद्दल मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात येत आहेत जनतेनी अफवार विश्वास ठेऊ नये लॉक डाऊनसंदर्भात परिस्थती निर्माण झाल्यास जनेला चार दिवस आधी सूचित करण्यात येईल त्यामुळे लॉकडाऊन लागू होणार अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी केले आहे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी लॉकडाऊन संदर्भात विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी याची समिती निर्णय घेऊन चार दिवस आधी जनतेला माहिती देऊनच निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे नागप्र महानगरपालिकेनं लॉकडाऊन प्न्हा लागू केल्याच्या बातम्या खोट्या असल्याचा खूलासा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ट्विटरवरून केला आहे

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं आज ही माहिती दिली

कोरोना उद्रेकामुळे महामार्गाच्या आठव्या मार्गिकेचं काम रखडलं असलं तरी महामंडळ ही त्रुटी भरुन काढेल असा विश्वासही मोपलवार यांनी व्यक्त केला

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातल्या शासकीय कंत्राटदारांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कंत्राटाबाबत येणाऱ्या अडचर्णीसंदर्भात सहाय्य तसंच उपाययोजना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत घेतला

बदली झालेले पोलीस कर्मचारी तसंच सेवानिवृत्त वैदयकीय दृष्ट्या अपात्र अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल सेवेत असताना अकाली मृत्यू ओढवलेल्या कर्मचाऱ्यांच्या क्ट्ंबियांनाही सेवा निवासस्थानं तात्प्रती त्यांच्याकडेच ठेवण्याची म्भा देण्यात आली आहे

सध्या कापूस आणि मका या पिकांसाठी फवारणीची कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागणार असल्याने ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण शेतमज्रांना देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी आज मुंबई इथ बोलताना दिली

त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरूवात झाली असून प्रशिक्षण घेतलेल्या शेतमज्रांना प्रमाणपत्र देखील देण्यात येईल आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली जाईल असे कृषी मंत्र्यांनी सांगितले